स पदवीच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाचे निर्देश केंद्रीय ग्रहमंत्रालयाचीही परवानगी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी हॉटेल व्यावसायिकांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान हॉटेल सुरू करण्यासाठी परवानगी देण्याचं आश्वासन दिलं होतं मिशन बिगिन अगेन अंतर्गत ही सशर्त परवानगी देण्यात आली असून हॉटेलमधील क्रीडाग़ह व्यायामशाळा जलतरण तलाव मात्र बंद ठेवण्यास सांगितलं आहे

याचवेळी गर्दी टाळणं प्रत्यक्ष संपर्क टाळणं सॅनिटायझर वापर करणं डिजिटल माध्यमातून पैसे आदान प्रदानाची सोय तसंच प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचं शारिरीक तापमान मोजण्याची सुविधा बंधनकारक करण्यात आली आहे

याबाबत अन्न आणि औषध प्रशासन विभागाशी चर्चा सुरू असल्याचं सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितलं दरम्यान केंद्र सरकारकडून आलेले मास्कचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून संबंधितांना वितरीत केले जात असल्यानं राज्य सरकार अथवा जिल्हा पातळीवर मास्क खरेदीची आवश्यकता नसून आपत्कालीन स्थितीत खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचं टोपे यांनी सांगितलं जिल्हा स्तरावर मास्क खरेदी चढ्या दरानं झाल्यास त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असंही ते म्हणाले

या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याची सूचना देण्यात आली आहे

युजीसीच्या सुधारीत मार्गदर्शक सूचनेनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाकडूनही राज्यांच्या उच्च शिक्षण सचिवांना पत्र लिहून परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे विद्यापीठांनी यूजीसीनं दिलेल्या सूचनांचं आणि निश्चित केलेल्या परीक्षा प्रक्रियेचं काटेकोरपणे पालन करावं असं ग्रह मंत्रालयानं सांगितलं आहे

यामध्ये औरंगाबाद शहरातल्या पडेगाव एस टी कॉलनी म्हाडा कॉलनी सिडको एन अकरा जाधववाडी सिडको एन नाईन न्यू हनुमाननगर आणि राजा बाजार भागातल्या रहिवाशांचा समावेश आहे एक रुग्ण हा सिल्लोड तालुक्यातल्या अजिंठा इथला आहे

जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या कालावधीत उद्योग व्यापारही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जनतेनं घरात राहून या संचारबंदीचं पालन करावं ही प्रशासनाची संचारबंदी नसून जनतेनं स्वतहून लागू केलेली जनता संचारबंदी असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले ही संचारबंदी सुरू होण्यासाठी अद्याप तीन दिवसांचा अवधी असल्यानं नागरिकांनी गरजेच्या वस्तू घेऊन ठेवाव्यात म्हणजे संचारबंदीच्या दरम्यान बाहेर पडण्याची गरज राहणार नाही असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं

या बैठकीला पोलीस आय़्क्त चिरंजीव प्रसाद पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी तसंच उद्योजकांचे प्रतिनिधी उपस्थित होते

वरिष्ठ पोलीस अधिकारी फिरत्या वाहनांवर बसवलेल्या सायरन माईकवरून नागरिकांना घरीच थांबण्याचं आवाहन करताना दिसले मुख्य रस्त्यांव्यतिरिक्त अंतर्गत भागातल्या गल्ल्यांमध्ये एकत्र बसून गप्पा मारणाऱ्या मोबाइलवर गेम खेळणाऱ्या तरुणांच्या टोळक्यांवर दुचाकी पेट्रोलिंग टीमच्या मदतीनं कारवाई करण्यात आली शहरात पुढील नऊ दिवस संचारबंदीची अशाच पध्दतीनं कडक अंमलबजावणी होणार असल्यानं ग्रामीण भागातल्या नागरिकांनी शहरात येऊ नये असं आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीनं करण्यात आलं आहे

जिल्ह्यात गंगाखेड आणि सेलामोहा इथं कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढल्यामुळं ही दोन्ही ठिकाणं पूर्णतः बंद ठेवण्यात आली असून बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे असं तालुका आरोग्य विभागानं कळवलं आहे

त्यांच्यासह त्यांच्या परिवारातील अन्य सदस्यही कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत हंबर्डे यांनी औरंगाबाद इथल्या एका खाजगी रूग्णालयात उपचार घेतले आहेत

दरम्यान लातूर इथं सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचं रुपांतर कोविड रुग्णालयात करण्यात येणार आहे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेअंतर्गत स्वतंत्र कोविड रुग्णालय सुरू होत असल्याचं त्यांनी सांगितलं

दरम्यान हिंगोली शहरात कालपासून अत्यावश्यक सेवा वगळता पाच दिवस पूर्णत संचारबंदी लागू करण्यात आली आहे संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची कसून चौकशी केली जात असून शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी आठ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली उमरगा तालुक्यातले दोन तुळजापूर आणि परंडा तालुक्यातले प्रत्येकी दोन तर उस्मानाबाद तालुक्यातला एक रुग्ण आहे

जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत या संचारबंदीदरम्यान सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत

यात बाहेरगावाहून आलेल्या एका दहा वर्षीय मुलाचा तर दोन बँक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे बीड शहरात सध्या लागू असलेल्या संचारबंदीमध्ये आता प्रशासनानं पेट्रोल पंप तसंच इतर सर्व आस्थापनाही बंद केल्या आहेत तसंच शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे परळीतही संचारबंदी सुरू असल्यामुळे सर्व व्यवहार बंद आहेत

या प्रकरणी ग्रामसेवक संतोष शिंदे यांनी तक्रार नोंदवली आहे दोन्ही बाधित हे मुंबईहून चिखली इथं आले आहेत त्यांनी आपण मुंबईहून आल्याची माहिती प्रशासनाला दिली नव्हती तसंच गावामध्ये अन्य लोकांच्याही संपर्कात आले होते

गृहमंत्री अनिल देशमुख यावेळी उपस्थित होते

मुंबईत काल ते वार्ताहरांशी बोलत होते अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर इथं शिवसेनेचे पाच नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गेल्या शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाल्यासंदर्भातील प्रश्नावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली राज्याच्या महसूलात घट झाली असतानाही शिक्षण विभागासाठी सहा महागड्या गाड्या घेतल्याची टीका ही अर्धवट माहितीच्या आधारावर आणि वस्तुस्थितीला धरून नसल्याचंही थोरात म्हणाले

काळाची गरज ओळखून सुरु करण्यात आलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून भूमिप्त्रांना पारदर्शकपणे रोजगार किंवा नोकरी उपलब्ध करून दिली जावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली राज्यातल्या युवकांसाठी मोबाईलवर महाजॉब्स नावाचे अॅप उपलब्ध करून देण्याची सुचनाही मुख्यमंत्र्यांनी उद्योग विभागाला यावेळी दिली

जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोना विषाणू बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे ही तपासणी आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं महानगरपालिकेचे पदाधिकारी तसंच विविध विभागाचे अधिकारी यांचीही देशमुख यांनी काल स्वतंत्र आढावा बैठक घेतली

वार्ताहरांशी बोलतांना देशमुख यांनी जिल्ह्यात बियाणांची उगवणं न होण्याचं प्रमाण दोन टक्के इतकं असल्याचं सांगितलं संबंधित शेतकऱ्यांना खासगी बियाणे कंपन्या पेरणीचा खर्च देणार असल्याचं ते म्हणाले आतापर्यंत जिल्ह्यात दोन बियाणे कंपन्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती देशमुख यांनी दिली

दरम्यान दिव्यांग मित्र अॅपचं ऑनलाईन उद्घाटन काल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांगासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना अधिक प्रभावीपणे दिव्यांगापर्यंत पोहचवण्यासाठी या अॅपची मोलाची मदत होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला

या विवाह सोहळ्यास मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे नागरिकांनी घरच्या घरीच मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ आयोजित करावा आणि त्यात सहभागी होणाऱ्या व्यक्तींची यादी प्रशासनास सादर करावी असं जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे

प्रतिबंधित क्षेत्र असताना ही गर्दी जमवण्यात आली होती माजी उपाध्यक्षांसह त्यांच्या कुटुंबातल्या काहींना कोरोना विषाणूची लागण झाली होती ते बरे झाल्यानं त्यांनी शहरातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जल्लोष केला होता

श्रीकांत यांनी काल स्वतः रस्त्यावर उतरुन नियमभंग करणाऱ्यांविरूद्ध कारवाई केली गांधी चौक परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी नियम मोडण्याऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली

काल द्पारी हा अपघात घडला मोटारीचं टायर फुटल्यामुळं कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला

यावेळी या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर विठ्ठलाच्या प्रतिमेस दुधाचा अभिषेकही केला